सर्वोच्च न्यायालयानं अलिकडेच दिलेल्या एका निर्णयात एट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन देण्याची तरतूद केली होती तसंच एट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तक्रार केल्यानंतर चौकशीआधी कोणालाही अटक करता येणार नाही असं म्हटलं होतं या निर्णयाचा पुनर्विचार व्हायला हवा असं केंद्र सरकारला वाटतं त्यामुळेच सरकार न्यायालयात या निर्णयाचा कायदेशीर पातळीवर पूर्ण तयारीनिशी विरोध करेल असं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे ते आज संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलत होते संसदेत आजही विविध मुद्द्यांवर विरोधकांनी गदारोळ सुरू ठेवल्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज विस्कळीत झालं राज्यसभेच कामकाज सुरु झाल्यानंतर काही काळातच दिवसभरासाठी तर लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दोन्ही सभागृहात आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याबरोबरच अनुसूचित जाती जमाती अत्याचारविषयक अधिनियमासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि त्रेर मुद्द्यांवरून कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी हौद्यात गर्दी करून गोंधळ घातला राज्यातलं भाजपचं निष्क्रीय सरकार जाऊन राज्यात बळीचं राज्य येवो असं साकडं आपण अंबाबाईला घातलं आहे असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याला आज कोल्हापूरातून सुरुवात झाली त्याआधी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी देवी अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर अजित पवार वार्ताहरांशी बोलत होते राज्यात वेगानं सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये आजपासून सामाजिक मानवी माहिती संकलनाला सुरुवात होणार आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली

नंदुरबार जिल्ह्यात अट्रॅसीटी कायद्यासंदर्भात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आज हिंसक वळण लागलं नंदुरबारमध्ये शहादा ध्व उपद्रव करणाऱ्यांनी सकाळी चार बसेसची तडफोड केली शहादा पाडळदा बसवर दगडफेक झाल्यानंतर शहाद्याकडे येणाऱ्या बसेसना देखील लक्ष करण्यात आलं औरंगाबाद शहरात जवाहर पोलिस स्टेशन समोरच्या माणिक हॉस्पिटलला मोठी आग लागली आहे ही आग मूळ मजल्यावर पसरल्याचं समजतं अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आग विझवण्याबरोबरच रुग्णालयातल्या रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत अद्याप या आगीत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही आगीचं कारणही अजून समजू शकलेलं नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीरींसाठीची एका एकरची अट शिथील करून अर्ध्या एकर पर्यंत आणण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे पाटील यांनी दिली आहे

घोडा खरेदी करून गावात घोडेस्वारी केली म्हणून गुजरातमध्ये एका दलित तरुणाची हत्या झाल्याच्या अमानवी घटनेचा रिपब्लिकन पक्ष निषेध करत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे दलित तरुणाची हत्या करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली